ज्या प्रमुख नेत्यांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालं आहे त्यात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी हंसराज अहीर जनरल व्ही के सिंगकिरण रिजिजू समाजवादी लोकदलाचे नेते चौधरी अजीतसिंग बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी एमआयएम चे असदुद्दिन ओवैसी कॉग्रेस नेते हरिश रावत यांचा समावेश आहे राज्यात विदर्भातल्या वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडविरोली चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम अशा सात मतदार संघात काल मतदान झालं

दुपारी मात्र उन्हामुळे मतदान काहीसं संथगतीनं सुरू होतं

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना काल नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील कसनसुर उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी इथल्या मतदान केंद्राजवळ भूसुरुंगस्फोट घडवून आणला यात कोणिही जखमी झाले नाही

काही ठिकाणी सुविधांचा अभाव कुठे याद्यांचा घोळ कुठे तांत्रिक अडचण या मुळे किरकोळ गोंधळ वगळता मतदान सुरळितपणे पार पडलं दिव्यांग वृद्ध आणि नवमतदारांमध्येही उत्साह दिसून आला अनेक ठिकाणी मतदारांचं गुलाबप्ष्प देऊन स्वागत करण्यात येत होतं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबरोबरच काल अरुणाचल ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभांसाठीही मतदान झालं

सोनिया गांधी पहिल्या टप्प्यात मतदान होत असतानाच पाचव्या टप्प्यातील अर्ज दाखल करणं सुरू झालं संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल उत्तरप्रदेशातल्या रायबरेली मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनीही काल अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आसाममध्ये कमालपूर आणि सिलचर इथल्या प्रचार सभेत आसाममध्येसरकारनं केलेल्या विकास योजनांचा उल्लेख केला दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्या बरोबर कुठलीही तडजोड केली जाणार नाही त्यांनी ठामपणे सांगितलं राज्यातही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अकोल्यात भाजपा प्रचार सभेत राहुल गांधी यांच्या गरिबी हटाव घोषणेवर टीका केली राष्ट्रवादी कॉप्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक इथं बोलताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा दोष भाजपच्या माथी मारला मोदी यांनी देशासाठी काय केलं असा त्यांनी सवाल केला मेटे बीड दरम्यान भाजप सेना महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणारे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणूकीसाठी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे पाटील लातर वंघित बहुजन आघाडी ही वंघितासाठी नसून कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेसच्या मतांचं विभाजन करुन सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठीच स्थापन झाल्याचा आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल लातूरात झालेल्या पत्रकार परिषदेत केला

बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक या पिता पुत्रांनी बुलढाण्याचं प्रतिनिधीत्व केलं नंतर मात्र शिवसेनेचा जोर वाढला मतदार संघातलं आरक्षणही गेलं

जिल्ह्याच्या कपाळी असलेला मागासलेपणाचा शिक्का कायम आहे सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागावे ब्रिटीशांच्या काळातच सर्वेक्षण झालेली पण अजून कागदावरच असलेली खामगाव जालना रेल्वे रुळावर यावी या अपेक्षेनं जनता दरवेळी मतदान करते यंदाही करेल सेनेचे प्रताप जाधव राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे वंचित बहजनचे बळीराम सिरस्कार रिंगणार आहेत कोण विजयी होतो हे लवकरच स्पष्ट होईल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सीमा चोरडीया दारू लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून संपूर्ण देशात आत्तापर्यंत सर्वात जास्त दारू महाराष्ट्रातून जप्त करण्यात आल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावरून दिली आहे

एनरॉन दाभोळ प्रकल्प दाभोळ वीज प्रकल्पाच्या सुनावणीस अमर्याद विलंब झाल्याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयानं काल हे प्रकरण बंद केलं सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गृप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं महाराष्ट्र सरकारची या बाबतची विनंती मान्य करत हे प्रकरण बंद केलं

फले जयंती स्त्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांची जयंती काल सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली महात्मा फूले यांना अभिवादन करण्यासाठी पृण्यातल्या भिडे वाड्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयात आणि विविध शैक्षणिक संस्था पक्ष कार्यालयांत महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आल्याचं तसंच पदयात्रा काढण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवला आहे

हे सर्वजण मतदान करून परत जात होते जखमींना देसाईगंज इथल्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे पालघर पाणी पालघर जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाई जाणवत असून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ वाङ्या वस्त्यांवर आली आहे टँकरनं पाणी पुरवठा केला जात असला तरीही तो पुरेसा नसल्याचा आणि त्यात नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप नागरिक करत आहेत पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत आहे

या प्रकल्पांमधला उपयुक्त जलसाठा संपल्यानं ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असुन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे पाणीटंचाईमुळे शहरी भागात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे हवामान उष्णतेची लाट असताना कोकण वगळता राज्याच्या इतर सर्व भागात वाढलेल्या आर्द्रतनं उकाड्यात वाढ केली आहे काल तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यारसह पावसानं इजेरी लावली जिथे पाऊस आला नाही तिथे काहिली आणखिनच वाढली आज आणि उद्याही कोकण वगळता राज्याच्या इतर सर्व भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे रविवारपासून कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल आणि मराठवाड्यातलं पावसाचं क्षेत्र विस्तारेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे